ज्या नागरिकांचे नाव या पुस्तिकेत नसेल त्यांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे दाद मागता येणार आहे अशा सगळ्यांना मोफत कायदेशीर मदत पुरवण्यासाठीची योग्य ती व्यवस्थाही आसाम सरकारनं केली आहे गरजुंना आवश्यक ते सहकार्य पुरवलं जाईल असं आश्वासन आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलं नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहनही सोनोवाल यांनी केलं आहे

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली भारताचं चांद्रयान दोन चंद्राच्या आणखी जवळ सरकलं आहे चंद्राच्या जवळच्या चौथ्या कक्षेत हे यान नेण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी यशस्वी झाली

या यानामधली सर्व यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे या मोहिमेअंतर्गत कक्षाप्रवेशाची शेवटची प्रक्रिया रविवारी संध्याकाळी केली जाणार आहे चांद्रयान दोननं यापूर्वीच्या चांद्रयान एकपेक्षा जास्त अंतर कापलं असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं दिली आहे काँगो प्रजासत्ताक मध्ये इबोला या विषाणूजन्य आजारानं थैमान घातलं असून असून यामुळे दोन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे शेजारच्या युगांडामध्येही या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यांचं लोण आता मध्य अफ्रीकी देशांपर्यंत पोहोचलं आहे

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर सलामीवीर के

मात्र मयंक अगरवाल आणि कर्णधार विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला

वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं भारताचे तीन गडी बाद केले